मुंबईत मंत्रालयात काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील संसदीय कार्यमंत्री अनिल परब खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या कायम द्रष्काळी अशा सुमारे पन्नास गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे

पश्जन्य उत्पादनांची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन करावं असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं

या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र नगरच्या स्वीप समितीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते देण्यात आलं

अहमदनगर जिल्हास्वीप समितीनं गाव तालुका शहर तसंच जिल्हा पातळीवर विविध शासकीय निमशासकीय कार्यालयं सामाजिक संस्था संघटना शाळा महाविद्यालय तसेच कॅम्पस अँम्बेसिडर यांच्या माध्यमातून उपक्रम राबवले

सातव्या वेतन आयोगान्सार वेतन फरकाचं देयक काढण्यासाठी त्यानं सहा हजार रुपये लाच मागितली होती तडजोडीअंती पाच हजार रुपये घेताना लाचलूपचत प्रतिबंधक पथकानं सापळा रचून त्यास अटक केली

यासंदर्भात बीड इथं घेण्यात आलेल्या बैठकीत काल त्या बोलत होत्या अपघात घडणारी ठिकाणं आणि अपघातप्रवण ब्लॉक स्पॉटबाबत संबंधित विभागांनी केलेल्या उपाययोजनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी मांजरसुंबा नामलगाव अशा ठिकाणांवरील पूर्वीचं अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यात यश आलं असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात नव्यानं काही अपघातप्रवण ठिकाणं तयार झाली आहेत याबाबतची माहिती पाहून तालुकास्तरावर आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या अनुषंगानं उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करावी अश्या सूचनाही त्यांनी दिली अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे यामध्ये द्चाकी धारकांनी हेल्मेटचा वापर करणं चार चाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करणं याच बरोबर मद्य पिऊन वाहन न चालवणं अशा उपायांची गरज आहे लोकांमध्ये जनजागृती बरोबरच नियमांची अंमलबजावणी देखील केली जावी असे खासदार डॉ मुंडे म्हणाल्या

औरंगाबाद इथं छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे यावेळी उपस्थितांना मतदार जनजाग़तीची शपथ देण्यात आली